ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे तीन दिवसीय मेरीटाईम इंडिया समिटचं उद्घाटन करतांना बोलत होते जागतिक समुदायानंही देशाच्या या विकासाचा भाग व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं भारत या क्षेत्रात आता स्वाभाविक नेतृत्वाच्या स्थितीत पोहोचला असून देशातल्या बंदरांना जोडण्याचं मोठं काम झालेलं आहे असंही ते म्हणाले आपलं सरकार देशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत असून सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासावरही भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणाऱ्या प्रस्तावावरच्या चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी चर्चेला सुरुवात केली राज्य सरकारनं गेल्या वर्षभरात केलेल्या साहसी कामांचं प्रतिबिंब राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात दिसून आलंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सरकारनं अभिमानास्पद कामगिरी केलीय असं मत प्रभू यांनी व्यक्त केलं सीमावासीयांवर सातत्यानं अन्याय होत असल्यामुळे हा भाग तातडीनं केंद्रशासित करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली कोरोनाच्या काळात महसुलात मोठी घट झाली केंद्राकडून जीएसटी ची वाढलेली थकबाकी असूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनं केलं असंही त्यांनी सांगितलं या चर्येत सहभागी होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी सरकारवर टीकास्व सोडलं हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी केला संकटकाळात शेतकऱ्यांना सरकारनं मदत दिली नाही शिक्षणक्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे कोरोनाप्रतिबंधासाठीच्या टूल किटमधे धानखऱेदीत घोटाळा झाला आहे असा आरोप त्यांनी केला राज्यात शिक्षणाचा बड्टयाबोळ झाला आहे मनमानी कारभार चालू आहे कायदा आणि सुव्यवस्था कोलमड्ली आहे पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कारवाई का नाही असा सवाल त्यांनी केला लॉकडाऊन करण्याबाबत मंत्र्यामधे स्पर्धा चालू आहे पण लॉकडाऊन करायचं असेल तर लोकांना रोजगारही द्या असं ते म्हणाले राज्यातच कोरोनाचा प्रभाव एवढा का वाढतो आहे असा सवालही त्यांनी केला शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी कापू नये असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून विजेवर चर्चा घेण्याचा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी धरला त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं वीज जोडणी कापण्याच्या मोहिमेला स्थगिती दिल्याबद्दल फडनवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले

यानिमित्तानं महिला सक्षमीकरणाच्या संबंधी विविध मुद्यांवरची चर्चा निश्चितच महत्वाची ठरते

काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव स्थिर होते

कांद्याला देशांतर्गत विविध राज्यं आणि परदेशात सर्वसाधारण मागणी होती पण ती कमी झाल्यानं बाजारभाव घसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नवी मुंबईत कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत गेल्या दहा दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत शहरातलं सर्वात गजबजलेलं ठिकाण असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोलिसांसह दक्षता पथकं कार्यरत केली आहेत

रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेनं आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे सध्या वाशी इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात उभारलेल्या कोविड रूग्णालयात रूग्णांना दाखल केलं जात आहे घरीच अलगीकरणात असलेली कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळली तर तिच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत

पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी आज यासंदर्भातले आदेश जारी केले सध्या शहरात इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु होते पालिकेनं जारी केलेल्या आदेशानुसार आता शहरातल्या शाळांमधे फक्त इयत्ता दहावी आणि बारावीचे इंग्रजी गणित आणि विज्ञान या विषयाचेच वर्ग सुरु ठेवता येतील मात्र त्यासाठीही पालकांची संमती आवश्यक असेल मुंबई महानगर पालिकेनं आखून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन न केल्यामुळे वरळीतल्या युनियन पबवर पालिकेनं गुन्हा दाखल केला आहे याआधीही नियमांचं पालन न केल्यामुळे पालिकेच्या जी दक्षिण विभागानं पबला समज दिली होती मात्र त्यानंतरही नियमांचं उल्लंघन सुरुच राहिल्यानं कोविड नियमांअंतर्गत गुन्हा दाखल करून पबला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या पबचा परवानाही तात्पुरता रद्द केली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली

धुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी संजय यादव यांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

नंदुरबार जिल्ह्यातल्या आष्टे शिवारातल्या वनविभागाच्या जंगलाला काल रात्री आग लागली ती आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाच्या मदतीनं रात्री उशिरापर्यंत आग आटोकाट प्रयत्न केले नंदुरबार अग्निशामक दलाच्या बंबाना संपर्क न झाल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचणी आल्या आज पहाटे सहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं अनेक वर्षांपासून हे पाचशे हेक्टर क्षेत्र राखीव जंगल म्हणून घोषित होतं या जंगलात जनावरांसाठी चारा तसंच बांबू साग अशा झाडांचीही लागवड केली होती शिवाय या जंगलात मोर आणि बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे आगीत नेमकं काय नुकसान झालं ते आता पाहणीनंतरच स्पष्ट होईल बुलडाणा जिल्ह्यात चिखली देऊळगाव रस्त्यावर काल संध्याकाळी झालेल्या एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला चिखलीतल्या अंचरवाडी फाट्याजवळ एका द्चाकीला टिप्परनं धडक दिल्यानं हा अपघात झाला या अपघातात द्चाकीवरच्या एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला या रस्त्यावर टिप्पर अनियंत्रित वेगानं धावत असल्यानं अनेक अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी सपत्निक उपोषण मागे घेतलं आहे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोन्हे यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी काल उपोषण मागे घेतलं लक्ष्मण गायकवाड यांच्या ताब्यात असलेल्या चित्रनगरीतल्या उपाहारगृहाच्या जागेसंदर्भात नियमांनुसार निर्णय घेवून उपाहारगृहातला वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले उपाहारगृह सुरु झाल्यानंतर शिवभोजन थाळी सुरु करण्याबाबत तसंच पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याबाबत गायकवाड यांनी तयारी दर्शवली महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या क वर्ग पद भरती परिक्षेत बोगस विद्यार्थी आढळल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीला आला आहे शहरातल्या प्रेमराज सारडा महाविद्यालयात हा प्रकार घडला